या प्रकरणी शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती याप्रकरणी गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा करावी तसंच अशा सामूहिक हत्याकांडाच्या घटनांना चाप लावण्यासाठी अशा प्रकारच्या मानसिकतेला सरकारने अटकाव करण्याची गरज पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली अशा घटनांना फक्त सरकारच नाही समाज ही जबाबदार आहे असं ते म्हणाले या भटक्या समाजाची जन गणना झाली पाहिजे त्यांना पोलीस सुरक्षिततेचं ओळखपत्र देण्याची गरज आहे तसंचभटक्या विमुक्तांना पारंपरिक व्यवसायातून सक्तीनं बाजूला करून त्यांचं पुनर्वसन व्हायला हवं अशी मागणी कपिल पाटील यांनी या चर्चे दरम्यान केली या चर्चेत सहभागी होताना शिवसेनेच्या नीलम गोन्हे यांनी अशा घटनांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली भटक्या विमुक्तांकडे बघण्याची मानसिकता पोलिसांनी आणि समाजाने बदलायला हवी त्याचप्रमाणे भटक्या विमुक्तांचं शोषण टाळण्यासाठी सरकारने बाळकृष्ण रेणके समितीचा अहवाल अंमलात आणावा त्या साठी कृतीदाल तयार करावं तसंच प्रबोधन आणि विकासात्मक कार्यक्रम राबवावा अशी मागणी गोर्हे यांनी यावेळी केली राज्य विधानपरिषदेच्या निवडणूकीत झालेली बिनविरोध निवड हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याचं विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे पाटील यांचा काल अलिबाग इथं सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मुंबईत काल रात्रीपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे गेले चार दिवस पावसाच्या तडाख्यानं त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे रेल्वे मार्गावर पाणी साठल्यानं विस्कळीत झालेली रेल्वे सेवा काहिशा विलंबानं पण सुरळीत चालू आहे आज सकाळी पश्चिम रेल्वेच्या भाईदर आणि विरार स्थानकांदरम्यान बंद असलेली उपनगरीय सेवा आता मंदगतीनं सुरु झाली आहे विरार ते डहाणू सेवाही सुरु झाली आहे

येत्या शनिवारपर्यंत मुंबई आणि परिसरात जोरदार ते मुसळधार पाऊस चालूच राहण्याची शक्यताही हवामान विभागनं व्यक्त केली आहे कल्याण रेल्वे स्थानकाजवळ गोदावरी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये आज तांत्रिक बिघाड झाला

प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे रायगड जिल्ह्यात काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांना पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे अंबा नदीचं पाणी जांभुळपाडा आणि पाली गावातल्या सखल भागांत शिरल्यानं अनेक खेडी पाण्याच्या वेढ्य़ात सापडली आहे मुसळधार पावसामुळे कर्जतमधल्या धामणी नदीच्या वाढलेल्या प्रवाहात मोग्रज इथला शेतकरी वाहून गेल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे राज्यभरात इतरत्र पावसाचा जोर ओसरला असला तरी सिंधुदूर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं पुन्हा जोर धरल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे

दरम्यान कालपासून जिल्ह्यातल्या बहतांश भागांत पावसाचा जोर ओसरला असून पावसानं अनेक ठिकाणी उघडीप आहे

पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम लोणंद इथं असून त्यासाठी जिल्हा प्रशासनानं पूर्वतयारी केली आहे

जिल्हा आरोग्य प्रशासनान ही माहिती दिली आहे